समुद्दी महामार्गाच्या कामाला लवकरच सुरुवात होईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी म्हटलं आहे मुंबईमध्ये विविध बँकांच्या व्यवस्थापक आणि प्रतिनिधींच्या बैठकीत ते काल बोलत होते नागपूर मुंबई द्रुतगती समृद्धी महामार्गासाठीचं भूसंपादनाचं काम पूर्ण झाल्याचं सांगत या महामार्गावरच्या कृषी समृद्धी केंद्रांमुळे शेतीचा आणि परिसराचा विकास होऊन मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला

बेस्ट संपाबाबत तोडगा काढण्यासाठी सध्या चर्चा सुरु आहे सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं रद्द ठरवला आहे त्यामुळे आलोक वर्मा पुन्हा एकदा सीबीआयचे संचालक म्हणून रुजू होणार आहो मात्र केंद्रीय दक्षता आयोगाचा तपास पूर्ण होईपर्यंत वर्मा हे कोणताही धोरणात्मक निर्णय घेऊ शकत नाहीत असंही सरन्यायाधीश न्या रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं म्हटलं आहे वर्मा आणि सीबीआयमधले त्यांचे सहकारी विशेष संचालक राकेश अस्थाना यांनी एकमेकांवर भ्रष्टाचाराचा आरोप केल्यानंतर त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं होतं राज्य शासनानं मुक्त शाळा मंडळाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे दिव्यांग विद्यार्थी तसंच कला आणि क्रीडा या क्षेत्रात कार्यरत व्यक्ती या मंडळामार्फत थेट पाचवी आठवी तसंच दहावीची परीक्षा देऊ शकतील असं या बाबतच्या वृत्तात म्हटलं आहे नाशिक शहरात उंटवाडी मार्गावर काल संध्याकाळी सार्वजनिक बांधकाम विभागाची संरक्षक भिंत कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला

त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला

एकदा वापरुन फेकून दिल्या जाणाऱ्या प्लॅस्टिकच्या वस्तू प्रवासी तळ आणि शहरालगतच्या भागातून हद्दपार करण्यासाठी अनेक पावलं उचलली आहेत त्या अंतर्गत ही बंदी घातली असल्याचं प्राधिकरणाच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे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

ते आज यवतमाळ इथं बोलत होते सहगल यांनी संमेलनाच्या उद्घाटक म्हणून यावं अशी विनंती त्यांना केली असल्याचं कोलते यांनी सांगितलं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 खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेला उद्यापासून पुण्यात सुरुवात होईल स्पर्धेत सुमारे नऊ हजार खेळाडू सहभागी होत आहेत